आठवड्यात सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश उर्दू भाषेविषयी लोकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी जाणीपूर्वक प्रयत्न करायला हवेत असं राज्यपाल चे

खरीप हंगामात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे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

सीबीआयचे संचालक अलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केलेल्या आरोप प्रत्यारोपांची केंद्रीय दक्षता आयोगानं चौकशी करुन त्याचा अहवाल दोन आठवडयात सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत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 या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए के पटनाईक यांच्या देखरेखीखाली करावी असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत सीबीआय प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज जारी केलेले निर्देश सकारात्मक असून निष्पक्ष चौकशीतून सत्य समोर येईल असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे अधुनिक जगात उझवणारे तणाव हृदयरोग वेदना रक्तदाब यासारखे रोग आटोक्यात आणण्यासाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती अत्यंत उपयोगी आहे असं मत आयुष चे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केलं आयुर्वेदिक व्यावसायिक संघटनेच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय आणि बाराव्या राष्ट्रीय चर्चासत्रात ते आज मुंबईत बोलत होते आयुष औषधी उपचारपद्धती चुकीच्या जीवनशस्तीमुळे उद्भवणा या रोगांवर परिणामकारक ठरते असं ते म्हणाले गेल्या काही दशकांमधे आयुर्वेदिक उपचार पद्धती युरोपीय देश तसेच अमेरीकेत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे अनेक उपचार पद्धतीने उपाय लागू न शकलेल्या गंभीर आजारांतून देखिल आयुर्वेदिक उपचारपद्धतीमुळे रोगमुक्ती मिळू शकते असं नाईक यांनी सांगितलं नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून स्थानबद्ध असणाऱ्या सुधा भारद्वाज वर्नन गोन्सालवीस आणि अरुण परेरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयानं आज फेटाळला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

शासन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा देत असून आपल्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करायला हवी असं मत आदिवासी विकास मंत्री तसंच पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी व्यक्त केलं ते जव्हार तालुक्यातल्या विनवळ देहरे आणि दाभेरीच्या नवीन ीरतीच्या उद्घघाटन प्रंसगी बोलत होते

यावेळी खासदार राजेंद्र गावित उपस्थित होते

यांना दिले

उर्दू भाषेविषयी लोकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी जाणीपूर्वक प्रयत्न करायला हवेत असं मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केलंय

उर्दू ही केवळ मुस्लीम समुदायाची भाषा आहे तसंच ती केवळ गझल आणि शेरशायरी व्यक्त करण्यासाठी आहे असा लोकांत गस्तिमज आहे उलट उर्दू ही अतिशय मधूर आणि श्रीमंत भाषा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं उर्दू शायरांनी भारतीय सिनेमा तसंच साहित्यात केलेल्या कामगिरीचा त्यांनी गौरव केला या मुशायराद्वारे महात्मा गांधींचं तत्वज्ञान सामाजिक सांस्कृतिक एकोपा आणि बंधुभाव याचा संदेश सर्वत्र पसरवला जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमी सेना आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला अनुसूचित क्षेत्रातून पेसा अंतर्गत ग्रामसभांचे प्रकल्पाच्या विरोधातले ठराव देऊनही शासन हा प्रकल्प पुढे रेटत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला गोंदिया चंद्रपूर विद्युतीकरणसाठी उभारण्यात येणा या टॉवर्सच्या जागांसाठी रेल्वेनं मोबदला न दिल्यामुळे आज संतप्त ग्रामस्थांनी या टॉवर्सच काम बंद पाडलं

जिल्हाधिका यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं खरीप पणन हंगामामध्ये शेतक यांना आधारभूत किमंतीचा लाभ व्हावा यासाठी गोंदिया जिल्ह्यात अदिवासी क्षेत्रात धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहेत

ही खरेदी ऑनलाईन पद्धतीनं होणार असून शेतक यांना आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक आवश्यक आहे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

तबला वादन प्रकारात सातारा केंद्राचे अमेय देशपांडे आणि अभंग गायन प्रकारात पुणे केंद्राच्या वखिरी ओझरकर यांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे

एक कोटी रूपये मानपत्र आणि पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एन गोपाल स्वामी भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ

जागतिक बाजारातल्या नकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारांमध्ये देखिल आज मंदीचं वातावरण होतं

गेल्या चोवीस तासात राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला राज्यात उर्वरित भागात हवामान कोरडं होतं दोन दिवसात राज्यभरात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे